स्मार्ट प्रकल्पाचा मुख्य मंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ मराठा आरक्षणाला स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयाचा नकार चिंतनशील लेखक डॉ

सू पाटील यांना साहित्य अकादमी पुरस्कार जाहीर

भारत आणि ऑस्ट्रेलियामधल्या क्रिकेट कसोटी मालिकेला सुरुवात

या सर्वांसाठी स्वच्छता आरोग्य वाहतूक यासह विविध सेवा प्रशासनाकडून पुरवण्यात आल्या आहेत तसंच सर्वत्र चोख पोलीस बंदोबस्तही ठेवण्यात आला आहे

त्यात ख्यातनाम चित्रकारांच्या कलाकृतींचा समावेश आहे दरम्यान आज नविदिल्लीत राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि इतर नेते संसद भवनाच्या परिसरातल्या डॉ बाबासाहेबांच्या पुतळ्याला सुमनांजली अर्पण करतील दृष्काळपाहणी पथक राज्यातल्या दृष्काळ सदृश भागाची पाहणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या दहा सदस्यांच्या शिष्टमंडळानं काल औरंगाबाद जालना बुलडाणा अहमदनगर आणि सोलापूर जिल्ह्यांचा दौरा केला दरम्यान पूणे महसूल विभागातले सांगली सातारा आणि पुणे जिल्हा तसंच बीड जिल्ह्यातल्या दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यासाठी हे पथक आज येत आहे

आज पाहणी करून उद्या हे पथक दिल्लीला रवाना होईल चारा पूणे जिल्ह्यात उपलब्ध चारा आणि पश्धनाची संख्या लक्षात घेता जिल्ह्यातला चारा जिल्ह्याबाहेर विकण्यास मनाई करण्यात आली आहे

चारा पळवण्याच्या घटना आणि त्यातून होणारा संभाव्य संघर्ष टाळण्याच्या दृष्टिकोनातून हा निर्णय घेण्यात आल्याचं राम यांनी सांगितलं स्मार्ट प्रकल्प शेतकऱ्यांच्या उत्पादनाला चांगला भाव मिळावा तसंच शेतकऱ्यांना त्यांची उत्पादनं थेट कॉर्पोरेट कंपन्यांना किंवा थेट बाजारात विकता यावीत यासाठी राज्य शासनानं जागतिक बँकेच्या सहाय्यानं हाती घेतलेल्या स्मार्ट प्रकल्पाचा काल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला

शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करणं त्यांच्या मालाला चांगला भाव मिळवून देणं आणि या माध्यमातून कृषी तसंच ग्राम विकासाला चालना देण्याच्या द्रष्टीनं स्मार्ट प्रकल्प क्रांतिकारी ठरेल असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी सांगितलं यावेळी स्मार्ट प्रकल्पाच्या लोगोचं तसंच संकेतस्थळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते अनावरण करण्यात आलं मराठा आरक्षण मराठा आरक्षणाला तात्पुरती स्थगिती द्यायला मुंबई उच्च न्यायालयानं काल नकार दिला मुख्य न्यायाधीश न्यायमूर्ती नरेश पाटील आणि न्यायमूर्ती कर्णिक यांच्या खंडपीठासमोर या संदर्भातल्या याचिकांची सुनावणी सुरू आहे

मिशेल याचं संयुक्त अरब अमिरातीनं भारताला प्रत्यार्पण केल होतं

सू

या ग्रंथात डॉ

सू पाटील यांनी कलानिर्मितीच्या आदिम प्रेरणा त्या प्रेरणांशी अनुबंध असणारे छंद लय आत्माविष्कार भावक्रीडा इत्यादी विविध पैलूंचा मानसशास्त्रीय अंगाने मागोवा घेतला आहे

केंद्रीय निवडणूक आयोगानं त्यासंदर्भातला कार्यक्रम जाहीर केला आहे नुकत्याच झालेल्या मतदार संक्षिप्त पुनरिक्षण मोहिमेतील दुरुस्तीही त्यासाठी गृहीत धरली जाणार आहे

यवा महोत्सव देशभरातल्या विद्यापीठांच्या संघटनांनी आयोजित केलेल्या पश्चिम विभागीय आंतरविद्यापीठ युवा स्पंदन महोत्सवाच्या यजमानपदाचा मान यंदा पुण्याला मिळाला आहे

विद्यापीठाचे क्लग्रू डॉ नितीन करमळकर यांनी पूण्यात पत्रकार परिषदेत ही माहिती दिली या महोत्सवाच्या बोधचिन्हाचं अनावरणही यावेळी करण्यात आलं

हा उत्सव याची देही याची डोळा अनुभवण्यासाठी हजारो वारकरी अलंकापुरीत तळ ठोकून होते ऐकू या त्याबद्दलचा हा वृत्तांत काल कार्तिक वद्य त्रयोदशी

प्रथेप्रमाणे पहाटे माऊलींच्या समाधीला पवमान अभिषेक झाल्यानंतर नावदेवरायांच्या वतीनं महापूजा झाली त्यानंतर हैबतबाबा पायरीपुढ काल्याच किर्तन झालं परंपरेनुसार दुपारी विणामंडपात नामदेवरायांचे वंशज ह ब

नामदास महाराजांचं किर्तन होऊन माऊलींच्या समाथीवर पुष्पवर्षाव करण्यात आला

आकाशवाणी बातम्यांसाठी आळंदीहन विनायक सोमणी

जवळपास महिनाभर ही मोहीम राबवण्यात येणार आहे शहरात साथीच्या आजाराचे रुग्ण आढळल्यामुळे प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ही मोहीम राबवली जात आहे आरोग्य मंत्री डॉ दीपक सावंत यांनी तीन दिवसांपूर्वी पालिका प्रशासनाला याबाबत निर्देश दिले होते क्रिकेट भारत आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पहिला क्रिकेट कसोटी सामना आज एडलेड इथं सुरु झाला आहे भारतानं नाणेफेक जिंकून फलंदाजी स्वीकारली भारताची सुरवात अडखळत झाली असून कप्पान विराट कोहलीसह राहूल लोकेश आणि मुरली विजय झटपट बाद झाले

हवामान राज्यात अनेक ठिकाणी ढगाळ वातावरण असून थंडी फारशी नाही हीच परिस्थिती सध्या कायम राहणार असून उद्या पर्यंतच्या हवामानाच्या अंदाजानुसार दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्याच्या काही भागात तुरळक पावसाची शक्यता हवामान खात्यानं वर्तवली आहे राज्यात इतरत्र हवामान कोरडं राहील

नमस्कार